काही ठळक बातम्या

महाराष्ट्र आणि कॅनडाच्या क्युबेक प्रांतातील आर्थिक सहकार्य अधिक दृढ होणार

खरीप हंगामासाठी क्रषी विभागाकडे बियाणं आणि खतांची कोणतीही कमतरता नसल्याची क्रषीमंत्री श्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

राज्य सरकारच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल

भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होणारी महाआघाडी ही लोकभावना असल्याचं श्री राहुल गांधी यांचं प्रतिपादन महाराष्ट्र आणि कॅनडाच्या क्यूबेक प्रांतातील आर्थिक सहकार्य अधिक द्रढ होणार असून माहिती तंत्रज्ञान जैवतंत्रज्ञान एरोनॉटिक्स उर्जा आर्टिफिशियल इंटिलिजन्स आणि आदिवासी कल्याण आदी क्षेत्रातील व्यापक सहकार्याबाबतच्या महत्वपूर्ण सामंजस्य करारावर मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि क्यूबेकचे पंतप्रधान श्री फिलिप क्यूलार्ड यांनी आज स्वाक्षरी केली यासोबतच निधी व्यवस्थापनातील सीडीपीक्यू या संस्थेसह बॉम्बार्डिअर या उद्योगानं महाराष्ट्रात ग्रंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे श्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचं शिष्टमंडळ सध्या कॅनडाच्या दौऱ्यावर आहे आज मॉव्ट्रिएल इथं मुख्यमंत्र्यांनी श्री क्युलार्ड यांची भेट घेतली या भेटीत विविध महत्वाच्या विषयावंर विस्तृत चर्चा झाली महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तरूणांची संख्या असून प्रढच्या काळात त्यांना अधिकाधिक रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी बंदर क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटिलिजन्स तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणं आवश्यक आहे त्यादृष्टीनं महाराष्ट्र आणि क्युबेक प्रांत यांच्यात आर्टिफिशियल इंटिलिजन्स तंत्रज्ञानाच्या व्यापक प्रमाणावरील आदानप्रदानासंदर्भात अतिशय सकारात्मक चर्चा झाली या चर्चेनंतर उभय प्रांतातील आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली विराट कोहली यांनी दिलेलं तंदुरूस्ती आव्हान स्वीकारत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज आपला तंद्ररूस्तीसाठीचा व्हिडिओ शेअर केला सकाळच्या व्यायामाचे क्षण शेअर करत आहे योग करण्याबरोबरच पंचतत्त्वांपैकी काहींचा उपयोग करत ठरविलेल्या मार्गावरून आपण चालतो असं सांगून यामुळं ताजेतवानं होऊन नवी उर्जा मिळत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे प्रत्येक भारतीयानं दिवसातला थोडा वेळ तंद्ररूस्तीसाठी द्यावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे पंतप्रधानांनी कर्नाटकचे म्रख्यमंत्री श्री एच डी कुमारस्वामी टेबल टेनिसपटू मनिका बात्रा आणि भारतीय पोलीस सेवेतील सर्व अधिकारी विशेष करून वयाची चाळीशी पार केलेल्या अधिकाऱ्यांना पतंप्रधानांनी फिटनेस चॅलेंज दिलं आहे

नीती आयोगाच्या इटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत अटल टिंकरिंग लॅब देशातील आणखी तीन हजार शाळांची निवड करण्यात आली आहे

या विभागात निवड झालेल्या शाळांची जिल्हानिहाय यादी पुढीलप्रमाणे आहे

खरीप हंगामासाठी कूषी विभागाकडे बियाणं आणि खतांची कोणतीही कमतरता नाही शेतकऱ्यांना गरजेन्रसार त्याची पूर्तता केली जाईल अशी माहिती क्रषीमंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबई इथं दिली पीक विम्यासाठी नोंदणी सुरू झाली असून शेतकऱ्यांनी त्याचा वेळेत लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं यावेळी कृषी राज्यमंत्री श्री सदाभाऊ खोत उपस्थित होते कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव श्री विजय कुमार तसंच कृषी विभागाचे अन्य अधिकाऱ्यांसोबत खरीप हंगामासंदर्भात आज आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत क्रषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा त्यांनी घेतला

दरम्यान शेतकऱ्यांनी पावसाचा अचूक अंदाज आणि जमीनीचा ओलावा विचारात घेऊनच पेरणीची प्रकिया सुरू करावी तसंच शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आंतरपिके घेण्याला प्राधान्य द्यावं शिवाय खतं आणि किटकनाशकांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यान्रसारच करावा अशा सूचनाही श्री पाटील यांनी यावेळी केल्या आणबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या व्यक्तीच्या गौरवासाठी एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना प्रतिमहा दहा हजार रूपये तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना प्रतिमहा पाच हजार रूपये पेव्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या व्यक्तीच्या गौरव करण्यासंदर्भातील धोरण ठरविण्यासाठी नेमलेल्या उपसमितीची बैठक आज महसूल सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात झाली या बैठकीला अन्न आणि नागरी प्ररवठा मंत्री श्री गिरीश बापट उपस्थित होते

महाराष्ट्राच्या लोकपरंपरेवर आधारित मराठी बाणा या कार्यक्रमानं आज सकाळी संमेलनाला सुरूवात झाली पुढचे तीन दिवस सलग साठ तास या संमेलनात सादरीकरण होणार आहे भांडवली वस्तूंच्या व्यापारात झालेली वाढ तसंच कारखानदारी आणि खाणकाम क्षेत्राची सुधारलेली कामगिरी यामुळं एप्रिल महिन्यातल्या औद्योगिक उत्पादनात चार पूर्णांक नऊ दशांश टक्क्यांनी वाढ झाली आहे तर ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित किरकोळ चलन फुगवट्याचा दर एप्रिल महिन्यात चार पूर्णाक अड्ञवन शतांश टक्के इतका राहिला केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं जारी केलेल्या अहवालातून ही माहिती प्राप्त झाली आहे राज्य सरकारच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे असं राज्याचे अर्थमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई इथं सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य ज्योतीबा फुले राजर्षी छत्रपती शादू महाराज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची संयुक्त जयंती अन्रस्रचित जाती जमाती विजा भजा इमाव विमाप्र सरकारी निमसरकारी अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं मंत्रालयातील त्रिम्रर्ती प्रांगणात साजरी करण्यात आली त्यावेळी श्री मुनगंटीवार बोलत होते श्री मुनगंटीवार म्हणाले की समता स्वातंत्र्य बंधुता या महामानवांच्या विचारांप्रमाणं वाटचाल करण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त भारताचं स्वप्न महामानवांनी दाखवलं ते पूर्ण करणे आपली जबाबदारी आहे समाजाच्या कल्याणासाठी सरकार प्रयत्नशील आहे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीबाबत त्यांनी लवकरच आयोग लागू करण्यात येईल असे सूतोवाच केले

पांडे मुख्य आयुक्त जीएसटी नागपूर विभाग यांनी केली निर्यातदारांनी ऑनलाईन अर्ज करून त्या अर्जाची प्रत कार्यालयात सादर करणे यासाठी गरजेचे आहे जीएसटी हा त्यामानाने नवीन कर असून अजुनही काही बाबतीत नियमितता येणं बाकी आहे

जास्तीत जास्त निर्यातदारांनी या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन मुख्य आयुक्तांमार्फत करण्यात आलं मोबाईल कंपन्यांच्या केबलसाठी करण्यात येणारं खोदकाम असो अथवा पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी ओसीडब्ल्यू करीत असलेलं खोदकाम असो नाहीतर वीज कंपनीनं वीज जोडणी केबल टाकण्यासाठी केलेलं खोदकाम असो यापुढं या खोदकामासाठी मनपाची परवानगी आवश्यक असेलच शिवाय संबंधि कंपनीला नियमाव्रसार डिपॉझिट मनपाकडं जमा करावं लागेल जोपर्यत कंपनी किंवा एजंसी खोदकाम केलेल्या जागेचं पुनर्भरण करीत नाही आणि त्याला मनपाच्या अधिकाऱ्यांकडून नाहरकत मिळत नाही तोपर्यंत कंपनीला डिपॉझिट परत मिळणार नाही असे निर्देश नागपूरचे आय्रक्त श्री वीरेंद्र सिंह यांनी दिले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात तयार होणारी महाआघाडी ही फक्त राजकीय पक्षांची आघाडी नसून ती लोक भावना असल्याचं काँग्रेस पक्षाध्यक्ष श्री राहुल गांधी यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते या महाआघाडीचं नेतृत्व कोण करणार या प्रश्नावर मात्र त्यांनी मौन पाळलं पंतप्रधान आणि भाजप राज्यघटनेवरच घाला घालत असल्याचा आरोप श्री गांधी यांनी केला वाढत्या महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी इंधनाच्या किमती वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणण्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे मात्र पंतप्रधानांना त्यात स्वारस्य नसल्याचं श्री गांधी यावेळी म्हणाले दरम्यान महाराष्ट्राच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेले श्री राहुल गांधी यांनी आज चंद्रपूर जिल्हयात कृषी संशोधक दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली खोब्रागडे यांचं नुकतंच आजारपणानं निधन झालं आहे

यासंदर्भात नंदूरबारच्या पुरवठादाराविरुद्ध दोंडाईच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यातील अध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्री श्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठ्क घेण्यात आली महाराष्ट्र अनेक धार्मिक तीर्थस्थळांनी समृद्ध आहे यातील बरीच तीर्थस्थळे परदेशी पर्यटकांसाठी अपरिचित आहेत या तीर्थ स्थळांची माहिती महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ दृकश्राव्य माध्यमातून घटकांपर्यंत पोहोचविणार आहे त्या अनुषंगानं या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा विविध झाली

अशा अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांसाठी प्रवेश घेऊ नये असं आवाहन पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी केलं आहे याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं